पूण्यात बिमस्टेक देशांच्या लष्करी सरावाची सांगता

हैदराबाद मुक्तीदिनानिमित्त आज मराठवाङ्यात विविध कार्यक्रम

राज्यातल्या साखर कारखान्यांची थकबाकी बाराशे कोटी मख्यमंत्री धळे गरीब रूग्णांना अनेक आजारावरील उपचार करणे परवडत नाही पण राज्यसरकार आता अशा रूग्णांवर महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून उपचार करतं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल केलं ते धूळ्यात अटल महाआरोग्यशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

बिम्सटेक समारोप दहशतवाद ही समस्या केवळ एका देशापुरती मर्यादित राहिली नसून जगातील बहुतांश राष्ट्रांना या समस्येचा सामना करावा लागत आहे दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी जगातील सर्वच देशांनी एकत्र येणं आवश्यक आहे असं प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री सूभाष भामरे यांनी काल पुण्यात केलं

त्यावेळी ते बोलत होते यावेळी भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते या लष्करी सरावात भारत भूतान बांग्लादेश म्यानमा आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडयांचा समावेश होता क्षेपणास्त्र भारतीय बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी काल आणि परवा अहमदनगर इथं यशस्वीपणे पार पडली

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भारतीय सैन्य आणि संबंधित तांत्रिक सहायक उद्योगांचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे

हैदराबाद संस्थान मात्र भारतात विलीन झालं नव्हतं त्यामुळे मराठवाडा पारतंत्र्यातच होता आज आहे मराठवाड्याचा स्वातंत्र्यदिन त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुक्तीसंग्रामातल्या सेनानींना ही आदरांजली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैदराबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता संत ज्ञानेश्वर एकनाथ रामदासांच्या या भूमीत रझाकारांनी हैदोस घातला होता जनमताचा प्रक्षोभ उसळला खेडी शहर निजामाविरुद्ध खदखदू लागली या असंतोषाला वैचारिक भ्मीकेतून संघटनात्मक दिशा दिली स्वामी रामानंद तीर्थ यांनी

लढा घराघरात पोहोचला प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले

हैदराबादच्या या मुक्ती लढयात ज्यांनी जीवाची बाजी लावून त्रुंगवास भोगला हौतात्म्य पत्करलं अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसेनानी वीरांगनाना आज सलाम साखर कारखाने सुमारे बाराशे कोटींहून अधिक कर्जाची परतफेड न केल्यानं राज्य सरकारनं काही सहकारी साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दिली काही जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज परतफेड न झाल्यानं आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत

कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे एकाच गटाचा हात आहे असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनं मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितलं परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या गटाचा संबंध आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही असंही पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

या प्रक्षेपणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर के सिवन यांनी उपग्रह प्रक्षेपणाच्या आगामी योजनांची माहिती दिली

या समितीनं आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला

त्याबाबतचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

तसंच विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळ संगणक शास्त्र विभागाला खूप मोठी संधी मिळाली आहे आणि आम्ही हे आव्हान स्वीकारलं आहे अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ

आंदळकर निधन विख्यात कुस्तीपट्र हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं काल पुण्यात ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

त्यांना अर्जून तसंच शिवछत्रपती क्रीडा प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं हिंदकेसरी आंदळकर यांच्या निधनानं राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य आपण गमावला आहे अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे हैवतपरे निधन लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील लोहारा इथले रहिवासी स्वातंत्र्य सैनिक भिमराव निवृत्तीराव हैबतपुरे यांचं काल वृध्दापकाळानं निधन झालं

हैबतपुरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतलेला होता रोलबॉल स्पर्धा पूण्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्यूनिअर रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

विजेतेपदासाठी महाराष्ट्राची राजस्थानविरुद्ध लढत होईल मूलांच्या गटात महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला व्हॉईसकास्ट पाणीटंचाई राज्यातून बेपत्ता झालेला पाऊस अधून मधून कुठेतरी बरसत असला तरी त्याच्या जोरदार पुनरागमनाची चिन्हं सध्यातरी दिसत नाहीत सरासरीतला अनुशेष घटत चालला आहे आज मुक्तीदिवस साजरा करणारा मराठवाडा तर दुष्काळाच्या छायेत आहे राज्यातलं पाऊसमान ढोबळमानानं सरासरीच्या आसपास दिसत असलं तरी पावसानं मोठी ओढ दिल्यानं या सरासरीत सातत्यानं घट होत आहे

यातले निम्मे जिल्हे मराठवाङ्यातले आहेत राज्यातल्या धरणांमधल्या जलसाठ्याची स्थिती जवळपास गेल्यावर्षी आजच्या दिवशी होती तितकीच आज दिसते याचं कारण पूणे विभागातल्या अतिरिक्त पावसानं भरलेली धरण

नागपूर अमरावती नाशिकमधली धरण निम्मीच भरली आहेत

मध्यंतरी दमदार पाऊस धेऊन आलेला मान्सून महाराष्ट्राला पुन्हा जलयुक्त करण्याचं मनावर घेताना दिसत नाही या महिनाअखेरपर्यंत तरी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस हाच हवामान खात्याचा अंदाज आहे

हवामान आज संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी अपेक्षित आहेत उद्या कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पाउस अपेक्षित असला तरी विदर्भात हवामान कोरडंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू रेकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच अद्द आय आर न्यूज